फ्रेंच बॅडमिंटनमध्ये भारतीय प्रूष जोडी उपविजेती मन की बात भारत सणांचा देश आहे त्यात उत्सवी पर्यटनाच्या अफाट शक्यता आहेत दिवाळीसह ओणम पोंगल बिहू अशा सणांचा प्रसार करून त्यात इतर राज्यं इतर देशांच्या लोकांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा सणांचं पर्यटन आयोजित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते आपल्या संवादाची सुरुवात श्मं करोति या स्त्रोत्राने करताना सर्वत्र प्रकाशाचं बीज पेरू सकारात्मकतेचा प्रसार करू आणि शत्रत्वाची भावना नष्ट करण्यासाठी प्रार्थना करूया असं आवाहन त्यांनी केलं दिवाळीची खरेदी करताना स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्राधान्य द्या गांधीजींचं स्वयंपूर्ण खेड्यांचं स्वप्न साकारण्यास हातभार लावा उत्साहानं सण साजरा करा पण स्वतःला सांभाळा आणि इतरांचं आयृष्यही उजळेल असं काहीतरी करा असं आवाहन करत पंतप्रधानांनी मन की बात ची सांगता केली मोदी दिवाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या आपल्या प्रथेनुसार जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत काल दिवाळी साजरी केली या सैनिकांची दक्षता आणि शौर्य यांच्या बळावरच देश सुरक्षित आहे अशी भावना त्यांनी देशवासियांच्या वतीने व्यक्त करुन सैनिकांचे आभार मानले आणि त्यांना आपल्या हाताने मिठाई खाऊ घातली मोदी दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जात आहेत तेल अपारंपरिक ऊर्जा आणि नागरी हवाई वाहतूक या बाबतीत दोन्ही देशांदरम्यान करार होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील रायगडमध्ये उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पालाही गती देण्याबाबत चर्चा होणार असल्याचं परराष्ट व्यवहार मंत्रालयाचे सचिव टी

मृती यांनी सांगितलं बघदादी इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी हा अमेरिकेनं शनिवारी सिरीयामध्ये केलेल्या लष्करी कारवाईत ठार झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्डट्म्प यांनी काल वॉशिंग्टन इथं पत्रकार परिषदेत जाहीर केलं

या संघटनेपासून प्रेरित होऊन महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये इसिसचे हस्तक कार्यरत होते

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नरसंहार करण्याचा आपला कट होता अशी कबुली त्यांनी दिली होती यामध्ये काही इंजिनियर्स आणि फार्मासिस्टही होते महाराष्ट्र पोलिसांघ्या दहशतवादी विरोधी पथकानं अशा अनेक भरकटलेल्या युवकांना पून्हा पूर्वपदावर आणलं आहे इसिसचा प्रमूख अबू बकर अल बगदादी याच्यावरील कारवाईपूर्वी तुर्कस्तान आणि अमेरिका यांच्यात माहितीची देवाण घेवाण आणि समन्वय सुरू होता असं तुर्कीच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे तुर्कस्तानघे पंतप्रधान एर्दोगान यांनी इसिसविरुद्धची लढाई अद्याप बाकी असल्याचं म्हटलं आहे जावडेकर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरणविषयक पॅरिस करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली असतांनाभारतासह ब्राझील दक्षिण आफ्रिका चीन या बेसिक संघटनेच्या सदस्य देशांनी पॅरिस कराराची व्यापक अंमलबजावणी करावी अशी मागणी केलीआहे

भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाशजा वडेकर यात सहभागी झाले होते

या बैठकीत चारही सदस्य देशांचे या मागणीबाबत एकमत झाल्याची माहिती जावडेकर यांनी माध्यमांना दिली चंद्रकांत पाटील राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला अपेक्षित असं यश मिळालं नाही बहुतांश ठिकाणी बंडखोरांमुळे महायूतीच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं पुन्हा महायुतीचंच सरकारच सत्तेवर येईलअसा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला निवडणक विधानसभा निवडणुकीत भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काल दुपारी अचानक शिवसेनेत प्रवेश केला गेल्या तीस वर्षापासून भाजपमध्ये असलेल्या सानप यांनी नाशिकचं महापोर उपमहापोरपद भूषविल होत

सिंधुद्गात कापणी करुन ठेवलेलं भात क्यारच्या पावसानं भिजवून टाकलं शेतांची तळी झाली तसंच इतर मालमत्तेचं नुकसान झालं सणांच्या निमित्तानं काढलेली झेंड्ची फ्लंही भिजली त्यांचे दर वाढले आणि भिजल्यामुळं ती फेकूनही द्यावी लागली हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती सांगत आहेत आमचे प्रतिनिधी

आता ऐक्र्या वाशिम आणि जळगाव जिल्ह्यात पावसानं झालेल्या हानीचा वृत्तांत

अनेक ठिकाणी कापलेलं सोयाबीन मातीमोल ठरलं तर हजारो हेक्टरमध्ये सोयाबीनच्या सुड्या उभ्या आहेत उभ्या ज्वारीच्या कणासाला कोंब आले आहेत तर पुढील हंगामात येणारं तुरीचं पीक सुद्धा या पावसानं धोक्यात आलं

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडलं आहे काल दुपारी पावसाने उघडीप देताच लोकांची बाजारात झूंबड उडाली

तिकडे जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे ज्वारी मका कपाशी आणि इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे कणसांना कोंब फुटले आहेत कापणीस तयार असलेल्या केळी वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत परिणामी आज घडीला केळीला मिळत असलेल्या दर पाहता केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अजुनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे यापुढे खरीप पिकांचे काय होणार असा प्रश्न आहे नुकसानाचे युद्ध पातळीवर पंचनामे व्हावे अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहे

एरवी दिवाळीच्या काळात ग्रामीण भागात असलेले आनंदी वातावरण नाही त्याचा परिणाम बाजारपेठेवर सुद्धा जाणवत आहे वाशिमहून सूनील कांबळे जळगावहून राजेश यावलकर यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पाऊस उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यानं त्याचे त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजे निबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पाऊस नांदेड नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन कापूस संकरीतज्वारी या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे

नांदेड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळीही मुसळधार पाऊस झाल्यानं लक्ष्मीपूजनाच्या आनंदावर पाणी पडलं उघडीप जालना दरम्यान जालना जिल्ह्यात आठवडाभर सुरू असलेल्यापावसानं काल उघडीप दिल्यानं लोकांना दिलासा मिळाला आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली दिवाळी गडचिरोली गडचिरोली पोलिस विभागातर्फे शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांना मिठाई आणि फराळ देत त्यांच्याशी संवाद साधला

बॅडमिंटन फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी उपविजेते ठरले

या स्पर्धेच्या पुरूष दहेरीत भारतीय जोडी प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली होती हवामान क्यार चक्रीवादळाचा प्रभाव आजपासून ओसरत जाणार आहे

अलिकडच्या काळातील चक्रीवादळांची तीव्रता वेगानं वाढत जात असल्याच्या परिणामी त्याचा संभाव्य मार्ग सांगणं हवामान शास्त्रज्ञांसाठी एक आव्हान ठरत आहे क्यार वादळ आता पुढील पाच दिवसात ओमानच्या दिशेने सरकत जाणार आहे भारतीय तटरक्षक दल क्यारच्या मार्गावर सतत लक्ष ठेवून होतं तसंच वादळाच्या परिणामी समुद्रात भरकटलेल्या बोटींचा शोध घेण्यात येत होता राज्यात पुढील चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार